कामाच्या ठिकाणी होणा या लैंगिक शोषणाच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी कायदेशीर आणि संस्थात्मक चौकट तयार करण्याचं काम ही समिती करेल कामाच्या ठिकाणी लेंगिक शोषण अजिबात सहन केलं जाणार नाही असा इशारा केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी दिला सर्व क्षेत्रात नोकरी करणा या महिलांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे यावं आणि कामाच्या ठिकाणी होणा या कोणत्याही प्रकारच्या लैंगिक शोषणाची तक्रार करावी असं आवाहन मेनका गांधी यांनी केलं अशा प्रकरणांमध्ये सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेवर भारताची सर्व उमेदवारांमधून सर्वाधिक मताधिक्यानं निवड झाली आहे

संपूर्ण जगात डेरनेट ब्लॅक आऊटची भीती व्यक्त केली जात असली तरी भारतात डेरनेट सेवा बंद होण्याची शक्यता नाही असं सायबर सुरक्षा यंत्रणेच्या उच्चाधिका यानं म्हटलं आहे काही माध्यमांतून जगभरात दिरनेट ब्लॅक आऊटचा धोका व्यक्त होत असला तरी भारतात डेरनेट बंद पडण्याचा धोका नसल्याचं राष्ट्रीय सायबर सुरक्षा यंत्रणेचे समन्वयक गुलशन राय यांनी म्हटलं आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आरक्षित वर्गातली पदं पदोन्नतीनं भरण्यासंदर्भात कोणताही निर्णय राज्य सरकारनं अद्याप घेतलेला नाही त्यामुळे सद्यस्थितीत बिंदूनामावली तपासून खुल्या प्रवर्गातली पदं पदोन्नतीनं भरण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागानं जारी केल्या आहेत

ज्येष्ठ संगीतकार अन्नपूर्णादेवी यांचं आज मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्याने निधन झालं

गेली काही वर्ष त्या आजारी होत्या अन्नपूर्णादेवी या अल्लाउद्दीन खान यांच्या कन्या आणि ज्येष्ठ सतारवादक पंडित रविशंकर यांच्या पत्नी होत्या आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी संगीतसाधनेसाठी खर्च केलं आणि त्यासाठी अतिशय कठोर नियमांचं पालन केलं त्यांच्या तालमीत हरिप्रसाद चौरसिया नित्यानंद हळदीपूर सुधीर फडके शुभेंद्र शंकर यांच्यासह अनेक शिष्योत्तम तयार झाले